सागरमाला प्रकल्पांतर्गत अजनीत मल्टीमॉडल हब विकसित करणार

शिक्षण अधिकारी अश्वीनी सोनावणे यांना अरूण बोंगिरवार नागरी सेवा प्रस्कार जाहीर आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडण्कीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार आज रात्री दहा वाजता निर्धारित वेळेच्या एक दिवस आधी संपणार आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकता इथं झालेल्या प्रचार सभेदरम्यान घडून आलेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगानं प्रचाराचा कालावधी कमी केला आहे

येत्या रविवारी एकूण एकोणसाठ मतदारसंघात मतदान घेतलं जाईल या सर्वच मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रम्ख नेते आणि कार्यकत्र्यांदवारा प्रचार केला जात आहे वरिष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिर्झापूर चंदौली आणि मऊ या उत्तर प्रदेशातील मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या तसंच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील महाराजगंज इथं सभा घेतली कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी बिहारमधील पटणा इथं एका जनसभेला संबोधित करताना सत्तेत आल्यास न्याय योजना राबवून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यात येईल असं सांगितलं तसंच कांग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपा सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याचा महाराजगंज येथील सभेत सांगितलं सातव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील तेरा पश्चिम बंगालमधील नऊ बिहार आणि मध्य प्रदेश मधील आठ हिमाचल प्रदेशमधील चार झारखंडमधील तीन आणि चंदीगढमधील एका मतदारसंघाचा समावेश आहे राष्ट्रीय लोकशाहीवादी सरकारचा दहशतवाद आणि नक्षलवाद तसंच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा असून भ्रष्टाचार मुक्त सरकार आणण्याचं आपल्या सरकारचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं वरिष्ठ भाजपा नेता तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तरप्रदेशातील मिर्झाप्र इथं एका प्रचारसभेला संबोधित करत होते कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी आज राजस्थानमधील अलवर येथील अत्याचार पिडीतेची भेट घेतली त्यानंतर बोलतांना गांधी म्हणाले कि अपराध्याला लवकरच शिक्षा देण्यात येईल आणि पिडीतेला न्याय देण्यासाठी राज्य सरकार यादृष्टीनं पावलं उचलत आहे अशा घटनांना आळा घालण्यास आणि महिलांना स्रक्षीतता देण्याचा प्रयत्न करीत आहे भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं आज निवडणूक आयोगाकडं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कांग्रेसकडुन घडवून आणल्या जात असलेल्या हिंसाचराची तक्रार केली प्रकाश जावडेकर मुख्तार अब्बास नकवी आणि विजय गोयल यांचा या शिष्टमंडळात समावेश होता त्यानंतर बोलतांना जावडेकर म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र निष्पक्ष आणि शांततेत मतदान होण्याकरिता निवडणूक आयोगाला कठोर पावलं उचलावी लागतील तुणमुल कांग्रेसचे कार्यकर्ते बुथवर कब्जा मिळवणे हिंसा भडकवण्याचं काम करत असल्याचं ते म्हणाले दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुक प्रचाराचा कालावधी कमी केल्याचा निवडणुक आयोगाचा निर्णय घटनाबाह्य आणि अनैतिक असल्याचं म्हटलं आहे निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असून हा निर्णय म्हणजे लोकशाहीवरील आघात असल्याचं बॅनर्जी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे यासंबंधी बोलतांना बहजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील लोकसभा निवडणूका निःपक्ष पातीपणानं होत नसल्याचं लखनौ इथं बोलतांना म्हटलं भारतीय जनता पार्टीच्या भोपाळ येथील लोकसभेच्या उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी नाथ्राम गोडसे देशभक्त असल्याच्या विधानाबाबत भाजपा सहमत नसल्याचं भाजपाचे प्रवक्ते जी

नरसिंहराव यांनी म्हटलं आहे अशा प्रकारची वादग्रस्त विधानं केल्या प्रकरणी पक्षानं त्यांना स्पष्टीकरण मागितल्याचं नरसिंहराव यांनी सांगितलं सागरमाला प्रकल्पांतर्गत अजनीत मल्टीमॉडल हब विकसित केले जात आहे या शिवाय रेल्वेकड्डनही फलाट आणि पीटलाईनच्या संख्येत वाढ वॉशींग लाईनसह अन्य कामे केली जाणार असून येणाऱ्या दिवसांमध्ये सॅटेलाईन टर्मिन्स स्वरूपात विकास प्रस्तावित असलेल्या अजनी स्थानकाचा कायापालट होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी

शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली

शर्मा यांनी आज अजनी लोकोशेडला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की अजनी लोकोशेड भारतातील सर्वोत्कृष्ट शेड ठरले आहे या ठिकाणी प्शपूल तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे येथील इंजिन घाटसेक्शनमध्ये अधिक उपय्क्त ठरत आहे लोणावळा घाट सेक्शनमधून धावणाऱ्या गाड्यांना हे इंजिन जोडण्यात येत असल्याने रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग वाढून वेळेची बचत होऊ लागली आहे नागप्र पृणे नागप्र नाशिक गाड़यांना देखील येथील इंजिन जोडले जात आहे येणाऱ्या दिवसांमध्ये अन्य गाइयांनासुद्धा येथील इंजिन जोडले जाणार आहे भारतीय रेल्वेने पायाभूत विकासावर भर दिला असून तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत ऑटोमॅटीक सिग्नलींग लूपलाईनच्या संख्येत वाढ होत आहे

लोकपालच्या नवीन संकेतस्थळाचं उद्घाटन आज म्ख्य न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात आलं या संकेतस्थळाद्वारे भ्रष्टाचार विरोधी लोकपाल कार्यप्रणालीची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे

अभिजित बांगर यांनी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करतांना त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पानात वाढ होण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला तर अश्विनी सोनावणे यांनी गडचिरोली भामरागड या आदिवासी विभागातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी बिगर सरकारी संस्थाचे सहकार्य घेतले तसंच वेगवेगळ्या मार्गानी निधी जमवून शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणले कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन वासदेवन यांनाही या प्रस्कारने गौरविण्यात येणार आहे प्रमाणपत्र आणि प्रत्येकी एक लाख रूपये असे या प्रस्काराचे स्वरूप आहे पूर्व विदर्भात निर्यातक्षम फलोत्पादनाला मोठा वाव असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून निर्यातक्षम फलोत्पादनासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश कृषी आय्क्त सुहास दिवसे यांनी दिले वानामती इथं त्यांनी विभागीय खरिप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेतांना सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली

फलोत्पादनाअंतर्गत निर्यातक्षम उत्पादनाकरता कृषी सहायकांनी वीस शेतकऱ्यांना सिट्रंस नेट तसंच वेज नेट मध्ये नोंदणीकरून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले चंद्रप्र जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवनात श्रमसंस्कार छावणीला काल स्रवात झाली

श्रम आणि कष्ट याचं महत्व रुजाव म्हणून या श्रमदान शिबिराच्या आयोजनाचा पाया घातला गेला आहे सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सी

बी एस ई कडून एक जुलैच्या आधी उत्तर मागितले आहे

उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे विज बिलाचा भरणा केल्यानंतर महावितरणाकडून विज ग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्या देण्यात येतात परंतू काही ठिकाणी अशा अधिकृत पावत्या न देता विज बिलावर किंवा शिक्का मारून देण्यात येत असल्याचं निर्दशनास आलं आहे यामुळे संभाव्य फसवणुक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्विकाराव्यात तसंच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी नजिकच्या महावितरणाच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन महावितरणानं केलं आहे